सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्या या आंदोलकांनी आपलं कृत्य बरोबर की चूक याचा गंभीरपणे विचार करावा कारण हक्क आणि कर्तव्य ही नेहमी हातात हात घालून येतात हे त्यांनी विसरू नये लखनौ क्रें माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात बोलत होते

जनतेपुढे येणा या संकटांचं निवारण करण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे

पाकिस्तान बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा करुन त्याही समस्येवर बेल्या जनतेने उपाय केला अटल भूजल योजनेचाही काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ झाला शेतक यांनीही शेतीची नवी तंत्र आत्मसात करून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीकं घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं हिमाचल प्रदेशातल्या मनाली लेह मार्गावरच्या रोहतांग बोगद्याचं अटल टनेल असं काल नामकरण करण्यात आलं

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालविय यांच्या जयंतीनिमित्त काल संसदेतल्या सेंट्रल हॉलमधे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसंच माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनीही दिवगत नेत्यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं यावेळी केंद्रीय मंत्री तसंच संसदेचे आजी माजी सदस्य आणि तिर मान्यवर उपस्थित होते

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल ओदिशात भुवनेश्वर शिल्या एम्समधे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांच्या अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते

ओदिशात आयुष्मान भारत योजना सुरु करण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं काल तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या भेटीसाठी कन्याकुमारी ॐ आगमन झालं विवेकानंद केंद्राच्या सुवर्ण जयंती महोत्सवासाठी राष्ट्रपती आज उपस्थित रहाणार आहेत काल त्यांनी तीन सागरांच्या संगमावरील विवेकानंद केंद्राला भेट दिली प्रशासनिक कामांचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांचं कल्याण आणि समाजातल्या गरीब वंचित घटकांचं जीवनमान सुधारण असा असायला हवा त्यानुसार नेत्यांनी धोरणं आखायला हवीत असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात अटकुरु श्व स्वर्णभारत ट्रस िर्फे आयोजित समारंभात माजी प्रधानमंत्री अ ि क्रि बिहारी वायपेयींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर बोलत होते सेवा पुरवठा यंत्रणा सुधारुन सरकारी योजनांचा लाभ तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं म्हणजे उत्तम प्रशासन असं ते म्हणाले दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल देशातल्या सर्व गावांना येत्या मार्च अखेरीपर्यंत भारतनेटड्वारा वाय फाय सेवा देणार असल्याची घोषणा केली हरयाणातल्या गुरवारा या डिजिटल गावाच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल गुड गव्हर्नन्स अर्थात उत्तम प्रशासन दिवस पाळण्यात आला सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी त्यानिमित्त नवी दिल्ली ध्वं उत्तम प्रशासन निर्देशांकाची सुरुवात केली प्रशासनिक कारभाराच्या विविध पैलूंचा समतोल अभ्यास करुन शास्त्रोक्त पद्धतीने निर्देशांक काढण्याची प्रक्रिया आरेखित केली असल्याचं ते म्हणाले देशाच्या अनेक भागात आज होणारं खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे चंद्राची सावली सूर्याच्या मध्यभागी पडणार असल्यामुळे सूर्याच्या कडेबाहेर वलय दिसेल फक्त केरळमधे कन्नूर क्वें सूर्याभोवतीचं पूर्ण वलय बघता येईल

सकाळी साडेनऊ वाजता सूर्य सर्वाधिक झाकला जाईल देशात अनेक ठिकाणी टेलिस्कोप आणि विशेष दुर्बिणींच्या सहाय्यानं ग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे ग्रहण काळात देश आणि परदेशातून भाविक कुरुक्षेत्र डेल्या ब्रम्हसरोवरात स्नान करायला येणार आहेत या दशकातलं हे शेवटचं सूर्यप्रहण आहे भारताबरोबरच पाकिस्तान सौदी अरेबिया कतार यूएई ओमान श्रीलंका मलेशिया डोनेशिया सिंगापूर उत्तर मरिना बेटं आणि गुआम जम्मू काश्मिरसह संपूर्ण उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस थंडीचा तडाखा कायम असून काश्मिरमधे जोरदार बर्फवृष्टी होत आहे

हरयाणा राजस्थान पंजाब जम्मू आणि लेह इथं कडाक्याची थंडी आहे

ज्यामुळे राजधानी श्रीनगरसह बहुतांश भागात तापमान शून्याच्या खाली गेले आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्लीउत्तर प्रदेश राजस्थान विहार मध्य प्रदेश इथं पुढचे पाच दिवस कडाक्याची थंडी आणि दा धुक्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

जम्मू काश्मिरच्या पूंछ सेक उमधे शाहपूर आणि किरनी इथं युद्धबंदीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं काल पुन्हा गोळीबार केला भारतीय जवानांनी या हल्ल्याचा त्वरित प्रतिकार केला भारतीय हद्दीत कोणतही नुकसान झाल्याचं वृत्त नाही

जगभरातल्या आपल्या चाहत्यांसाठी तो पुढच्या वर्षीच्या निवडक स्पर्धातच भाग घेणार असल्याचं त्यानं आपल्या मिउं संदेशात म्हा कें आहे